रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन

जनतेला सामोरं जावं लागत असल्याची शरद पवारांची टीका

आजपासून सुरूवात

त्याचप्रमाणे देशाच्या लष्करी क्षमतेत सिद्धता निर्माण करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे अस प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नाशिक इथं बोलताना केल

लष्कराच्या हवाई दलाच काम अत्यंत असाधारण आहे सियाचीन सारख्या कठीण ठिकाणी सैन्य प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या सीमांचे सरंक्षण करत असताना त्यांना सर्व साहित्य प्रवण्याच काम करते त्याचबरोबर लष्कराच्या पवन किंवा ऑपरेशन विजय यातून देखील सैन्य दलाच्या हवाई दलाने उतम कामगिरी बजावली आहे सोमालिया कांगो या ठिकाणीही य्नोच्या मदतीने सहभाग दर्शविला आहे या विभागाच्या कामगिरीने लष्करी क्षमता सिद्ध झाल्याचे ते म्हणाले यावेळी रुद्रा चेतक चिता ध्र्व या लढाऊ हेलिकॉप्टर दवारे हवाई कवायती सादर करून राष्ट्रपतींना मानवंदना देण्यात आली यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशारी लष्कर प्रम्ख जनरल बिपीन रावत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते भारतीय स्टेट बँकेनं कर्जावरच्या व्याजदरात एक दशांश टक्क्यांची कपात केली आहे तसंच एक लाख रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरचं व्याजही पाव टक्क्यानं कमी केलं आहे अशी माहिती भारतीय स्टेट बँकेनं प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे

जम्म् आणि काश्मीरमध्ये पर्यटकांना मुक्तपणं फिरता यावं यासाठी आजपासून सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे

संबंधित निर्बंध काढून टाकण्याचा निर्णय राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी न्कताच घेतला होता चीनचे राष्ट्राध्यक्ष जी झिंगपींग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनौपचारीक भेटीसाठी उद्या भारतात येत आहेत उद्या आणि परवा तामिळनाडूतील ममल्लापूरम् इथं पंतप्रधान त्यांच्याशी चर्चा करतील चीनबरोबर सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करणं हे भारताचं धोरण आहे पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेधारकाच्या ठेवी सुरक्षित राहाव्या म्हणून सरकार लवकरच कायदयांमध्ये सुधारणा करेल असं आष्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकेच्या खातेधारकांना दिल्या मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालया बाहेर बँकेच्या खातेधारकांशी त्या बोलत होत्या भाजपा सरकारच्या च्कीच्या आर्थिक धोरणामुळे मंदी आणि महागाई या दुहेरी संकटाला जनतेला सामोरे जावे लागत आहे ब्टीबोरीसारख्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये पन्नास टक्के कारखाने बंद पडले असून मोठ्या प्रमाणात रोजगार कपात चालू आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केला ते आज नागप्र जिल्ह्यातील ब्टीबोरी इथं आघाडीचे उमेदवार विजय घोरमारे यांच्या प्रचार सभेत बोलत होते

पी ए

प्लवामा हल्ल्यानंतरच्या भारतीय हवाई दलान दाखवलेल्या शौर्याच श्रेय भाजपान घेतलं

आज नागप्रातील दीक्षांत सभागृह येथे या अहवालाचे लोकार्पण राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले

यंदाचा अनंत भालेराव स्मृती प्रस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ सविता पानट यांनी ही माहिती दिली पन्नास हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या प्रस्काराचं स्वरूप आहे पत्रकारिता साहित्य कला समाजसेवा अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामवंत व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो

आत्मसमर्पण करणाऱ्यांवर चकमक खून आणि जाळपोळीचे अनेक ग्न्हे दाखल आहेत

आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागातर्फे आज मराठी बातम्या संकेतस्थळाची स्रूवात करण्यात आली

गेल्या अनेक दशकांपासून राजयातील औरंगाबाद मुंबई नागपूर आणि प्णे या आकाशवाणीच्या चार प्रादेशिक वृत्त विभागांतर्फे मराठी बातम्यांची सेवा प्रवली जात आहे आतापर्यंत हे संकेतस्थळ इंग्रजी हिंदी आणि ग्जराती भाषेत उपलब्ध होतं

या संकेतस्थळ आणि अॅपमूळं भ्रमणध्वनीवरील श्रोत्यांना बातम्या ऐकणं शक्य होणार तसंच विविध भारतीय भाषांच्या माध्यमातून आकाशवाणीची डिजीटल उपस्थिती वाढेल असं आकाशवाणी वृत विभागाच्या प्रधान महासचिव ईरा जोशी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं

नाशिकसह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपताच आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कांदयावरील निर्यात बंदी उठवण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यात सटाणा इथं प्रचार सभेत दिली भारतीय अर्थव्यवस्थेची घडी मजबूत असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या विविध करसवलतीमुळ अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याच प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री पिय्ष गोयल यांनी नागपूर इथं केल व्यावसायिक क्षेत्राशी संवाद या राष्ट्रीय मालिकेअंतर्गत त्यांनी आज नागपूर इथं व्यावसायिकांची संवाद साधला आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घडामोडीमुळ भारतीय अर्थव्यवस्था प्रभावित होत असून यामुळे घाबरून जाण्याच कारण नसल्याच ते प्ढ म्हणाले परदेशामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक वातावरण असून अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी याचा उपयोग होईल असही त्यांनी सांगितल शिवसेना भाजप महाय्तीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे पक्षप्रम्ख उदधव ठाकरे यांनी संगमनेर श्रीरामपूर इथं प्रचाराचा प्रारंभ केला यावेळी बोलताना ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत सांगितले की ज्या पक्षाला स्वतःचे भवितव्य माहीत नाही त्यांच्या हातात तृम्ही सता देणार का असा प्रश्न विचारून आता या पक्षात कोणी शिल्लक राहिले नाही असा समाचार त्यांनी विरोधकांचा घेतला आमचे सरकार नसताना आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो पीकविमा मिळावा म्हणून रस्त्यावर आलो मग शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा प्रश्न शरद पवार यांनी का नाही उचलला असेही ते म्हणाले

ब्लढाणा जिल्ह्यात विधानसभा निवडण्कीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून सातही मतदारसंघांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे जिल्ह्यात भाजपा शिवसेना महायूती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहजन आघाडी अशी तिरंगी लढत प्रत्येक मतदार संघात असून सर्वच उमेदवारांनी कॉर्नर सभा बैठका यासह विविध माध्यमातून आपला प्रचार सुरू केला आहे उद्या चिखली इथं भाजपा शिवसेना रासप रिपाई आठवले गटाच्या महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे ब्लडाणा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी कडून विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ विरुद्ध शिवसेना भाजप रासप महाय्ती उमेदवार संजय गायकवाड भाजपा बंडखोर योगेंद्र गोडे वंचित बह्जन आघाडीचे उमेदवार विजयराज शिंदे असे चार उमेदवार निवडण्कीच्या रिंगणात आहेत कॉग्रेसच्या काळात ज्यावेळी शरद पवार हे मंत्री होते त्यावेळी अनेक संस्थाचा गैरवापर होत होता आता सर्व नियमाप्रमाणे स्रु असल्याच सांग्न इ

च्या कारवाईचा आणि निवडण्कीचा काय संबंध असा प्रश्न करुन राज्यात दोन्ही कॉग्रेसला एक आकडी सिंगल डिजीटवर आणू असा दावा भाजपाचे प्रवक्ते शहनवाज ह्सेन यांनी लातूर इथं पत्रकार परिषदेत केला मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपा सेनेच्या महायुती सरकारन अनेक ऐतिहासिक निर्णय घेऊन विकासाला चालना दिली आहे भाजपाकड नेता नीती आणि नियम असल्यान चौफेर विकास साधत अशक्य कामेही शक्य केली आहेत त्याम्ळेच जनतेचा विश्वासही संपादन केला आहे परंत् विरोधकांकडे या गोष्टींचा अभाव असल्यान त्यांची परिस्थिती हताश निराश आणि नेताविहीन झाली आहे अशी टीका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी केली ते आज वर्धा इथं पत्रकार परिषदेत बोलत होते महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पूर आला मात्र म्ख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना कसलीच मदत केली नाही

प्रकाश आंबेडकर यांनी केला ते अकोल्यात आयोजित धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळ्याच्या कार्यक्रमात प्रम्ख वक्ते म्हणून बोलत होते बँकांचे विलीनीकरण करून बँका संपवण्याचा घात या सरकारने घातला आहे नागरिकांनी आपल्या ठेवी ठेवल्याम्ळे बँका जिवंत आहेत नागरिकांनी ठेवी काढल्या तर बँका जिवंत राहणार नाहीत बँकांच्या विलिनीकरणामुळं या ठेवी धोक्यात आल्या असल्याने नागरिकांनी त्वरित काढून घ्याव्यात अशा सूचना एड

बँका वाचवायच्या असतील तर वंचित बहजन आघाडीला सत्ता दिली पाहिजे असं आवाहन यावेळी जनतेला एड आंबेडकर यांनी केला आगामी विधानसभा निवडणूकीच्या अन्षंगान ई व्ही एम मशीन आणि व्ही व्ही पॅट च्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात झाली

व्ही पॅट मशीनच स्कॅनिंग आणि सरमिसळीकरण झाल तसच आठही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राकरीता निय्क्त स्क्ष्म निरीक्षकांचे सुद्धा सरमिसळीकरणाची प्रक्रिया आज झाली जिल्हास्तरावरील सरमिसळीकरणाचा द्रसरा टप्पा आज निवडणूक निरीक्षक आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडला सरमिसळीकरणाची संगणीकृत ऑनलाईन प्रक्रिया आहे सरमिसळीकरणानंतर प्रक्रिया झालेली माहिती आता लॉक आणि सुरक्षित झाली आहे त्यात कोणालाही हस्तक्षेप करता येणार नाही निवडणूक आयोगान यंदा दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणूक हे घोषवाक्य निश्चित केल आहे दिव्यांग मतदारांना विधानसभा निवडणूकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचण अधिक स्लभ होण्यासाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार असुन रॅम्पची सुविधाही त्याठिकाणी असेल

दिव्यांगांसाठी पी डब्ल्यू डी अॅप उपलब्ध करुन देण्यात आल आहे

आज भारतानं नाणेफेक जिंकन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मयंक अग्रवाल ने उत्कृष्ट फलंदाजी करीत आपला शतक झळकावलं